असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे

एका दिवसात एवढे रूग्ण प्रथमच आढळून आले आहेत

यवतमाळमधे काल दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं

यापैकी एकाची चाचणी मृत्यूनंतर केली होती अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ आमोद गडीकर यांनी दिली आहे

वर्धा जिल्हयात काल एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला हा रुग्ण आष्टी तालुक्यातला आहे

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या परीक्षाही रद्द करण्याची मुभा मिळावी असं पत्र उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला पाठवलं होतं मात्र याची माहीती आपल्याला दिली नव्हती याबाबत राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पदवी प्रदान करणं विद्यापीठ कायद्याचा तसंच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांचा भंग ठरेल त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचं उच्च शिक्षण आणि रोजगारावर याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे परीक्षा रद्द करण्याबाबत युजीसीला पाठवलेलं पत्र आणि मागणी हा अनावश्यक हस्तक्षेप करण्याचा प्रकार असून याबाबत सामंत यांना योग्य त्या सूचना करण्याचे निर्देशही राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहेत

मुतदेहावर दफनविधी करणं हा मूलभूत अधिकार असून सध्याच्या कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवरसुद्धा कोणाचाही हा अधिकार डावलता येऊ शकत नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एस एस शिंदे यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या निरीक्षणानुसार शवांच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव होत असल्याची कोणतीही ठोस माहिती पुढे आले नसल्याच न्यायालयानं सांगितलं आहे

जागतिक आरोग्य संघटना तसंच भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करतानाच ज्या समुदायांमध्ये मृत्यनंतर दफनविधी महत्वाचं मानला जातो त्यांच्या भावनांचा आदर राखत मृतदेहांची विल्हेवाट लावण्याबाबत पालिकेनं योग्य व्यवस्थापन करावं असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत

हे चक्रीवादळ होऊन तीन दिवस झाल्यानंतरही परिस्थिती सुरळित करण्यात प्रशासन अपयशी ठरल्यामुळे आज कोलकात्यामधे विविध भागांत लोकांनी आंदोलन केलं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज दक्षिण चोवीस परगाना जिल्ह्याला भेट देऊन पहाणी करण्याची शक्यता आहे